कारशेड संबंधात पूर्नआढावा घेतला जाईल तोपर्यंत आरेमधलं एक पानही तोडलं जाणार नाही स्थगिती आरेमधल्या कामाला आहे मेट्रोच्या विकासकामांना नाही असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं ते आज मंत्रालयात वार्ताहर परिषदेत बोलत होते राज्य सरकार आपल्या सगळ्यांचं आहे जनतेच्या एका पैशाचीही उधळपट्टी होऊ देणार नाही जनतेबरोबर नम्रपणेच वागायला हवं असंही त्यांनी यावेळी सांगितलं शेतक यांना दिलेला शब्द पाळणारच त्या दिशेनं काम स्रु केलं आहे सचिवांना यासंदर्भातला वास्तववादी अहवाल सादर करायला सांगितलं आहे तो आला की त्यानुसार पावलं उचलू असं ते म्हणाले प्रशासकीय काम समजून घेतोय रुळायला थोडा वेळ लागेल जनतेची कामं मार्गी लावण्यासाठी तसंच पारदर्शक कारभार देण्यासाठी प्रयत्नरत राहू असंही ठाकरे यांनी यावेळी सांगितलं

मुंबईकरांच्या प्रश्नावर असं राजकारण चांगलं नाही असा टोला त्यांनी ट्विटरवरुन लगावला आहे राज्याचे मुख्यमंत्री उदधव ठाकरे यांनी आज मंत्रालयात जाऊन पदभार स्वीकारला

मुख्यमंत्री कार्यालयात पदभार स्वीकारल्यानंतर प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी मुख्यमंत्री उदधव ठाकरे यांनी संवाद साधला जनतेनं शासनावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी आणि महाराष्ट्राला देशात अग्रेसर करण्यासाठी विकासकामं करताना जनतेचा एकही पैसा वाया जाणार नाही याकडे कटाक्षानं लक्ष दया अशा सूचना उदधव ठाकरे यांनी यावेळी सचिवांना केल्या जनतेनं विश्वासानं म्ख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवली आहे राज्याला म्ंबईत जन्मलेला पहिला मुख्यमंत्री मिळाला असल्यानं मुंबईसह राज्याला देशात अग्रेसर करण्याचं स्वप्न घेऊन याप्ढे काम करणार असल्याचं म्ख्यमंत्र्यांनी सांगितलं मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यावर चर्चा करण्याऐवजी लप्न छपून बह्मत कसं सिद्ध करता येईल यावर चर्चा करण्यात नव्या सरकारनं धन्यता मानली अशी टीका माजी म्ख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी केली आहे मग बहमताचे दावे कशासाठी या सरकारकडे बहमत असेल तर लपून छपून सभागृह बोलावण्याचा निर्णय का नियमबाह्य पदधतीनं हंगामी अध्यक्ष बदलण्याचा प्रयत्न कशासाठी स्वतःच्या आमदारांवर अजूनही इतका अविश्वास का असे प्रश्न त्यांनी आज लिहिलेल्या फेसबूक पोष्टमधे उपस्थित केले आहेत महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भेट घेतली आणि त्यांचं अभिनंदन केलं आगामी काळात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार मागासवर्गीय आदिवासी गोरगरिबांचे प्रश्न प्राधान्यानं सोडवतील अशी अपेक्षा आठवले यांनी व्यक्त केली

निवडणुक प्रतिज्ञापत्रात गुन्हेगारी खटल्यांची माहिती लपवल्याप्रकरणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपूर सत्र न्यायालयानं समन्स बजावलं आहे त्यांना चार डिसेंबरला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत न्यायालयाच्यावतीनं नागपूर सदर बाजार पोलिसांनी फडणवीसांना हे समन्स बजावल्याची माहिती या पोलिस ठाण्याचे निरीक्षक महेश बनसोडे यांनी दिली

राज्यात विधानसभा निवडण्कीच्या निकालानंतर स्थापन झालेल्या महाराष्ट्र विकास आघाडीला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळली निवडणूक पूर्व किंवा निवडणूकीनंतर झालेल्या आघाड्यांमधे न्यायालय हस्तक्षेप करु शकत नाही अशा प्रकारच्या याचिका स्वीकारल्या तर या देशात लोकशाहीच राहणार नाही असं मत सर्वोच्च न्यायालयानं याचिका फेटाळताना नोंदवलं महाराष्ट्र विकास आघाडी अनैतिक आहे या आघाडीचं सरकार घटनेच्या तत्वांची पायमल्ली करणारं आहे असा आक्षेप घेत अखिल भारतीय हिंदू महासभेचे नेते प्रमोद पंडित जोशी यांनी सर्वोच्च न्यायालयात ही आव्हान याचिका दाखल केली होती शिवसेना आणि भाजपानं यूती करुन विधानसभा निवडणूक लढली होती मात्र सतेसाठी शिवसेनेनं भाजपाची साथ सोडून इतर पक्षांबरोबर आघाडी केली ही मतदारांची फसवणूक आहे असं याचिकेत म्हटलं होतं

बँकिंग क्षेत्रातले समभाग तसंच द्रसंचार क्षेत्रातल्या कंपन्यांच्या समाभागांना आजच्या नकारात्मक कलाचा फटका बसला

आज पहाटे रसायनीजवळ हा अपघात झाल्याचं पोलिसांनी सांगितलं जखमींना पनवेलच्या रूग्णालयात दाखल केलं आहे वाशिम जिल्ह्यात मानोरा दिग्रस रस्त्यावर पहाटे अज्ञात वाहनानं दचाकीला दिलेल्या धडकेत दोनजण ठार तर दोघेजण गंभीर जखमी झाले जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार स्रू आहेत अहमदनगर प्णे महामार्गावरील कामरगावजवळ द्रचाकी आणि ट्रकमध्ये झालेल्या अपघातानंतर ट्रकला लागलेल्या आगीत कागदांच्या रीळने भरलेला ट्रक जळून खाक झाला ही घटना आज द्पारी घडली वाशिम जिल्ह्यात डॉ

या योजनेअंतर्गत विहीर तसंच सिंचन साहित्याचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांकड्न अर्ज मागवण्यात आले होते प्ण्यातल्या रुपवेध प्रतिष्ठानच्या वतीनं दिला जाणारा तन्वीर प्रस्कार यंदा अभिनेते नसरुद्दीन शहा यांना जाहीर झाला आहे अभिनेत्री दिपा लागू यांनी आज वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली

जालना जिल्ह्यातले दोन लाख नव्वद हजार नऊशे बतीस शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी पात्र ठरले आहेत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर आजपर्यंत पहिल्या द्सऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात मिळवून एकशे सहा कोटी एकोणसत्तर लाख शेहचाळीस हजार रुपयांचं अन्दान जमा करण्यात आलं आहे परभणी जिल्यातल्या तहसिल कार्यालयात आजपासून केंद्र सरकारच्या भारतनेट या उपक्रमाच्या द्रसऱ्या टप्याला जिल्हाधिकारी पी

परभणी शहरातील धारमार्ग परिसरात रस्त्यांवर पडलेले खड्डे त्वरित ब्जवण्यात यावेत असे आदेश महापौर अनिता सोनकांबळे यांनी दिले आहेत

काप्स उत्पादक शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त काप्स शासकीय खरेदी केंद्रावर विक्रीसाठी आणावा असं आवाहन कापूस पणन महासंघाचे परभणी विभागाचे संचालक पंडितराव चोखट तसंच विभागीय व्यवस्थापक ए

रेणके यांनी केलं आहे येत्या दोन दिवसात राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे